न्यायमुर्ती प्रदीप नांद्राजोग यांचा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणन शपथविधी निवडणक प्रचार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आता केवळ तीन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे प्रचारानं आता आणखी वेग घेतला आहे सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते जाहीर सभा घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पश्चिम बंगाल मणिपूर आणि त्रिपूरामध्ये जाहीर सभा घेतल्या तर राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दोंड विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केलं भंडारा गोंदिया मतदारसंघातले आघाडीचे उमेदवार नाना पंचबूद्धे यांच्या प्रचारासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भंडारा इथ काल सभा घेतली ज्या विदर्भानं भाजपला भरभरून दिलं त्याच विदर्भातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना भाजपानं वाऱ्यावर सोडलं अशी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विदर्भात हिंगणघाट इथ प्रचार सभा घेत काँप्रेसची न्याय योजना फसवी असल्याचा आरोप केला तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी हिंगोली आणि रिसोड इथं सभा घेत काँप्रेसच्या भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन मतदारांना केलं भाजपा नेते सुधीर मूनगंटीवार यांनी गडचिरोलीमध्ये सभा घेतली तर अजित पवार यांनी आपले चिरंजीव पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड शहरातन रस्ती काढली कालच्या रविवारच्या सुटीची संधी साधत उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला पृण्यातले महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी युवा कलाकार दीडशे पथनाट्य सादर करणार असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

त्यानंतरच या ठिकाणी लढतीचं चित्र स्पष्ट होईल

महाराष्ट क्रांती सेना मराठा आरक्षणासाठी सक्रीय असलेली आणि त्यानंतर राजकारणात उतरलेली महाराष्ट्र क्रांती सेना ही संघटना काल शिवसेना भाजपा महायुतीमध्ये विनाअट सामिल झाली या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली

शेड्टी कोल्हापर हातकणगले लोकसभा मतदार संघातले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आक्षेपाई वक्तव्याबद्दल शेट्टी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्यावरचा खुलासानिर्धारित वेळेत न दिल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे उमेदवार गन्हे अमरावती लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ख्यांची माहिती आता वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे जाहीर करावी लागणार आहे निवडणूक आयोगानं याबाबत निर्देश जारी केले आहेत मात्र अजून अशा जाहिराती फारशा कोणी दिलेल्या दिसत नाहीत या संदर्भात आमच्या अमरावतीच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत आपल्या भावी खासदारांबाबत मतदारांची दिशाभूल होऊ नये त्यांना त्या उमेदवाराची संपूर्ण माहिती असावी यासाठी निवडणूक आयोगान हे निर्देश दिले आहेत अमरावतीमध्ये प्रचाराला सात दिवस उलटूनही एकाही उमेदवारान गुन्ह्यांची माहिती प्रसारमाध्यमातून प्रसिध्द केलेली नाही

या संदर्भात निवडणुक आयोगानं अमरावती लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ बसपाचे अरुण वानखेडे वंचित बहजन आघाडीचे गुणवंत देवपारे बहजन महापार्टीचे संजय आठवले आणि अपक्ष उमेदवार राहल मोड यांना नोटीसा बजावल्या आहेत आकाशवाणी बातम्यासाठी अमरावतीहन आनंद गंभीर यांच्यासह योगेश रांगणेकर पुणे

मतदान अवश्य करा आणि लोकशाही बळकट करा असा संदेश देणाऱ्या पोस्टकार्ड फोटो व्होटर स्लीपचं प्रकाशन भंडारा इथं मुख्य निवडणुक निरीक्षक डॉ पार्थ सारथी मिश्रा यांच्या हस्ते काल करण्यात आलं गडचिरोलीतही जिल्हधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पोस्टकार्डद्वारे मतदान जागृती मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं मतदान जागृतीसोबतच पोस्टकार्डच्या प्रतीक्षेच्या काळाची आठवणही यामुळ ताजी होईल

त्यामुळे नव्या मतदारांच्या नोंदणी रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची माहिती देणारी अभिरूप मतदान केंद्र मतदान मदत यंत्र अशा माध्यमांमधून हे कार्यक्रम राबविले जात आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी दरम्यान रोजगार पिण्याचं पाणी मोठ्या उद्योगांचा अभाव असे कोकणातले प्रश्न सुटत नसल्यानं मतदारांमध्ये उदासीनता आहे मात्र नोटा म्हणजे एकही उमेदवार पसंत नसल्याचं शिक्कामोर्तब करून निषेध नोंदवण्यासाठी तरी मतदान करावं असा संदेश रत्नागिरीतल्या सामाजिक संस्था करत आहेत

आता शिवसेनेत प्रवेश केलेल्या निवेदिता माने यांचे पूत्र धैर्यशील माने हे शेट्टींना कशी टक्कर देतात हेच औत्स्युक्याचे ठरणार आहे

मुंबईतल्या राजभवन इथं राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला न्यायमूर्ती नांद्राजोग यांनी याआधी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे अमरावती पाणी टंचाई आढावा अमरावती जिल्ह्यातल्या पाणी टंचाई आणि आगामी खरीप नियोजनाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला

याआधी डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉप्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना त्याच्यावर संशय होता

क्रिकेट सड्य जालना आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या संशयित मनोज अग्रवाल याला जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं ताब्यात घेतलं आहे

याशिवाय याप्रकरणी अन्य चार जणांविरुद्ध काल सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्पर्धा बक्तिक इथं गेल्या आठवड्यात आशियाई इनडोअर रोईंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली

यामध्ये महाराष्ट्राच्या परमिंदर इंदर पाल सिंह आणि मृण्मयी निलेश साळगावकर यांनी स्वर्णपदकं पटकावली